संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीनं निश्वित केलेल्या निर्बधांअंतर्गत जैश ए महंमदचा म्होरक्या मसुद अझरसह घोषित दहशतवाद्यांची सुची करण्याच्या प्रस्तावाला आंतरराष्ट्रीय समूदायानं पाठिंबा द्यावा असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं पुन्हा एकदा केलं आहे कालचा दहशतवादी हल्ला भ्याड आणि घृणास्पद असून राष्ट्रीय सुरक्षा जपण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलायला भारत सरकार खंबीर आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आजपासून सुरू होत आहे

ही योजना ऐच्छिक असून पन्नास पन्नास टक्के आर्थिक योगदानावर आधारित आहे त्यामध्ये वयोमानानुसार योगदान लाभार्थ्याकडून दिलं जाईल आणि त्याच प्रमाणात केंद्राचं योगदान असेल

केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्ली श्वे वार्ताहरांना ही माहिती दिली

या निर्णयामुळे साखर कारखान्यांना पुरेशी रक्कम उपलब्ध होईल आणि ऊस उत्पादकांची देणी चुकती करता येतील अशी अपेक्षा पासवान यांनी व्यक्त केली गुवाहाटी क्रे सुरु असलेल्या वरीष्ठ गट राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी

सिंधूनं उपांत्य फेरी गाठली आहे नागपूरची वैष्णवी भाले आणि असमची अश्मिता चलैया या दोघींनीही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे

अश्मितानं आकर्षी कश्यपवर विजय मिळवला उपांत्यफेरीत तिची गाठ सिध्रंशी पडणार आहे परुपल्ली कश्यप आणि बी साईप्रणीत यांनी उपांत्यपूर्व तर लक्ष्य सेन आणि कौशल धर्मामरे यांनी उपांत्य फेरी गाठली आहे